लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्री हरदीप पुरी आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासह संसदेतले त्विर अधिकारी आणि कर्मचारी यात सहभागी झाले होते स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्याआधी महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं सर्वांनी यावेळी स्वच्छतेबाबत प्रतिज्ञाही घेतली शासकीय योजना आणि विकास कामांवर निधी खर्च करताना गुणवत्तापूर्ण कामे व्हावीत याची दक्षता घ्यावी आणि अधिकाऱ्यांनी कामाची गती वाढवावी असे निर्देश गडचिरोलीचे पालकमंत्री आणि राज्याचे अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन विभागाच्या सभागृहात विकास कामासंबंधी आयोजित बैठकीत ते काल बोलत होते या बैठकीत कृषी सार्वजनिक बांधकाम पोलिस तसंच जिल्हा परिषद राबवत असलेल्या विकास कामाचा आढावा मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला रस्ते हा विकासाचा केंद्र बिंदू असून ते तयार करताना रस्त्यांची गुणवत्ता दर्जेदार असावी याची काळजी घेऊन ते कमीत कमी वेळेत कसे तयार होतील याकडे लक्ष घालावं असे निर्देश मुनगंटीवार यांनी दिले रस्त्याच्या कामांची गुणवत्ता तपासण्यासाठी पथक तयार करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं पावसाळयात अतिदूर्गम भागातील कमी उंचीच्या पुलांची उंची वाढविण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले गोव्यात आज मुख्यमंत्री प्रमोद सावंत मंत्रिमंडळात फेरबदल करणार आहेत

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी तुळशी तलाव पूर्ण भरून वाहू लागला आहे मुंबईत गेले काही दिवस सुरू असलेल्या संततधार पावसामुळे काल सात वाजता तुळशी तलावातला जलस्तर वाढून तलाव वाडू लागला मुंबईला पाणीपुरवढा करणाऱ्या अन्य तलावांचाही जलस्तर वाढला आहे हजयात्रेला जाणा या भाविकांची पहिली तुकडी आज मुंबईतल्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन रवाना झाली मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेक्षर महाराष्ट्र हज समितीचे अध्यक्ष जमाल सिद्दिकी आणि कॉप्रेसनेते कृपाशंकर सिंह यावेळी उपस्थित होते यावर्षी भारतातून हजयात्रेला दोन लाख मुस्लिम नागरिक जात असून यात महिलांची संख्याही लक्षणीय आहे राज्यातल्या चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचं राज्य अधिवेशन सांगली धिं आज सुरु झालं राज्यातले पाच हजार चतुर्थ श्रेणी कर्मचारी प्रतिनिधी या अधिवेशनासाठी सांगलीत दाखल झाले आहेत सहकार पणन मंत्री सुभाष देशमुख आणि सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत अधिवेशनाचं उद्घाटन झालं जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करावी अनुकंपा तत्वावरील भरती विनाअट करावी आरोग्य विभागातल्या कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घ्यावं आदी मागण्या या संघटनेच्या वतीनं या अधिवेशनात मांडण्यात येणार आहेत राज्यात दूध तसंच विर अन्न पदार्थातल्या होणाऱ्या भेसळीचं समुळ उच्चाटन करण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागातल्या अधिकाऱ्यांनी अॅक्शन मोडवर काम करावं असे निर्देश अन्न तसंच औषध प्रशासन मंत्री जयकुमार रावल यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत काल मुंबईत अन्न आणि औषध प्रशासन विभागाची आढावा बैठक झाली त्यावेळी रावल यांनी हे निर्देश दिले दूध तेल मिठाई यासारख्या अन्न पदार्थांतली भेसळ ही गंभीर बाब असून ती रोखण्यासाठी जबाबदारीने काम करायला हवं असं ते म्हणाले अन्न सुरक्षेविषयी जनतेत जागृती निर्माण करण्यासाठी दरवर्षी अन्न सुरक्षा पंधरवडा राबवण्यात येणार असल्याचंही रावल यांनी सांगितलं नवी मुंबई तुर्मे येथील बोनसरी गावालगत असलेल्या रीकोण्डा परिसरात आज सकाळी तिघांची हत्या झाल्याचं उघड झालं आहे

भंगारातील आर्थिक व्यवहारातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे दोन दिवसांपूर्वी वाशी येथे देखील गोवंडी क्रिं भंगार व्यवसाय करणारा विजय मल्ली या तरुणाची हत्या झाली होती

भारतीय स्टेट बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक अंशुला कांत यांची जागतिक बँकेवर व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून नेमणूक झाली आहे

जोशी यांना जाहीर झाला आहे पाच लाख रोख रूपये मानपत्र आणि मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी मुंबईत काल या पुरस्काराची घोषणा केली